निर्देश उत्तर भारतात थंडीची लाट कायम दिल्लीत काल मोसमातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद

भारतीय सेना दलांना मानवाधिकारांप्रति अत्युच्च आदर असून केवळ स्वदेशातल्याच नव्हे तर शतू देशातल्या जनतेच्या मानवाधिकारांचं रक्षण ती करतात असं लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी स्पष्ट केलं आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातर्फे युद्धकालीन मानवाधिकार रक्षण आणि युद्ध कैदी या विषयावर त्यांचं व्याख्यान काल नवी दिल्लीत झालं त्यात ते म्हणाले की माणुसकी आणि सभ्यता या तत्वांचं धर्मनिरपेक्षपणे पालन सेनादलांमार्फत केलं जातं दशहतवाद आणि सशस्व उठावाच्या घटना हाताळणं दिवसेंदिवस कठीण होत आहे असं सांगून ते म्हणाले की भारतीय सेना दलं कटाक्षाने फक्त दहशतवादी आणि बंडखोरांना कौशल्याने टिपून काढतात आणि सामान्य निष्पाप नागरिकांना ज्ञा होऊ नये याची काळजी घेतात पाकिस्तानी फौजांनी काल पुन्हा एकदा जम्मूकाश्मीरमधे शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे राजौरी या सीमेलगतच्या भागात भारतीय सैन्याच्या चौक्यांना आणि नागरिकांना लक्ष्य करण्यात आलं होत संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं की काल संध्याकाळी साडेसहा च्या सुमारास पाकिस्तानी फौजांनी गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला भारतीय सैन्याने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं या चकमकीत भारताच्या बाजूने काहीही नुकसान झालेलं नाही काल दुपारी एकच्या सुमारास सुंदरबनी भागात पाकिस्तानी फौजांनी हल्ला केला होता

आर्थिक संकंटांची पूर्व सूचना मिळणं यामुळे शक्य होईल असं रिझर्व्ह वैंकेनं म्हटलं आहे

आर्थिक व्यवहारांवर देखरेख ठेवण्याबरोबरच आर्थिक संकटाच्या काळात उपाय योजना सुचवण्यासाठी हा गट कार्य करेल

त्यावेळी दोघांना अटकही झाली होती भारतात अमली पदार्थ चोरट्या मार्गाने आणण्यासाठी दहशतवादी टोळी तयार केल्याचा आरोप एन आय ए ने केला आहे

उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून राजधानी दिल्लीत आतापर्यंतचं यंदाच्या मोसमातलं सर्वात कमी तापमान काल नोंदलं गेलं

हिमाचल प्रदेशात कुफ्री मनाली सोलन भुंटर सुंदरनगर आणि कल्पा क्रे तापमान शून्य अंशाखाली राहिलं

राजस्थानमधेही ब याच भागात थंडीची लाट आहे फतेहपूर शहरात उणे तीन अंश सेल्सियस एवढं तापमान नोंदलं गेलं आगामी दोन दिवसात उत्तर पूर्व आणि मध्य भारतात थंडीची लाट कायम राहील असा शिरा हवामान खात्यानं दिला आहे

चांगलं काम करणा या प्रत्येक संस्थेने आपली माहिती समाज माध्यमांवर दिली पाहिजे असं आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केलं आहे समाजमाध्यमांची पोहोच आणि संपर्क या विषयावर नवी दिल्लीत आयोजित कार्यशाळेचं उद्घाटन करताना काल ते बोलत होते

नागरी हवाई वाहतुकीच्या उडान योजनेअंतर्गत एअर डियाची उपकंपनी अलायन्स एअर ने कर्नाटकात कलबुर्गी पासून मैसूर आणि बंगळुरुला जाणारी विमान सेवा सुरु केली आहे

आखाती देशांमधे राजकीय स्थिती अस्थिर आणि नाजूक असल्यानं तिथं जपानी जहाजांच्या रक्षणासाठी एक लढाऊ जहाज आणि गस्ती विमानं पाठवण्याचा निर्णय जपान सरकारनं घेतला आहे

या पार्श्भूमीवर हा निर्णय झाल्याचं जपान सरकारच्या प्रसिद्धी कार्यालयानं म्हटलं आहे

या श्रेणीतलं पहिलं क्षेपणास्त्र अवनगार्द रशियन सैन्यात दाखल झाल्याची माहिती तिथले संरक्षण मत्री सर्जी शोईगु यांनी अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना काल दिली

दोधींनी आपला पहिला सामना जिंकला आहे झरीनने पहिल्या सामन्यात ज्योती गुलियाला हरवलं तर मेरी कोमनं रितू ग्रेवालला हरवलं